ते काल सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधत होते शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत आहे स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करत केंद्र सरकारनं शेतमालाला किमान हमीभावापेक्षा दीडपट भाव मिळवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले देशातल्या सुमारे एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीनं जोडल्या गेल्या असून दहा हजारापेक्षा अधिक शेतकरी उत्पादक गट स्थापन करणं आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी काम सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

पंतप्रधानांनी यावेळी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले

आणि मला असं बोलायचं होतं की आपण शासनाच्या स्कीममधे जर शेतकऱ्यांनी राहिलं तर आपला निश्चित फायदा होणार आहे

आणि मी महाराष्ट्रातून एकमेव शेतकरी होतो की मला हा चान्स मिळाला

काल प्ण्यात मांजरी इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते

त्यावेळी हा कायदा करणारे आज मात्र त्याच कायद्यांना विरोध करत आहेत याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला द्राक्ष एपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील दहा हजार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल असा प्राथमिक अंदाज आहे द्राक्ष बोर तसंच काही भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता सर्वच प्रकारची फळं आणि भाजीपाला वाहत्कीवर पन्नास टक्के अनुदान मिळावं यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिमंत्र्यांकडे पाठप्रावा केला होता

पूर्वी हे संचिवालय फक्त नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळातच सुरू राहत असे

गीता हा जगाकडे तसंच जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत दृष्टी देणारा ग्रंथ असल्याचं राज्यपाल म्हणाले दिनकर स्मृती न्यास संस्थेचं कार्य निरंतरपणे चालू राहावं अशा शुभेच्छा देत राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेला पाच लाख रुपये देणगी जाहीर केली राज्यपालांनी काल बोरीवली इथं अटल स्मूती उद्यानात वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं अटल स्मृती उद्यान परिसरालाही राज्यपालांनी भेट दिली

प्ण्यात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मोफत जन धन खाते उघडण्याचा उपक्रम राबवण्यात आला नूतन मराठी विद्यालयाच्या मैदानावर रक्तदान शिबीर घेण्यात आलं

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी कायद्यांसह अनेक चांगल्या योजना सुरू केल्या असल्याचं भाजपच्या राष्टीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातल्या पोयनाड इथं शेतकरी संवाद अभियानात त्या बोलत होत्या काँग्रेसची सत्ता असताना शेतीसंदर्भात कायदे झाले काही लोकांनी असे कायदे करण्याच्या लेखी सूचना केल्या आता मात्र नवीन कायद्यांना विरोध होत असल्याची टीका मुंडे यांनी केली लातूर जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांतून वाजपेयींना अभिवादन करण्यात आलं खासदार सुधाकर शुंगारे यांनी मार्केट यार्ड परिसरात अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अपंण केली

नवीन कृषी कायदे हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचं श्रंगारे म्हणाले भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनीही अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी औसा शहरात स्वच्छता मोहीम राबवून अटलजींना आदरांजली वाहिली वाजपेयी यांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली औरंगाबाद इथं भाजप कार्यालयात शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेला प्रष्पांजली अर्पण करण्यात आली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं

परभणी इथं मराठवाडा हायस्कूलमध्ये अभिवादन सभा घेण्यात आली

औरंगाबाद जिल्ह्यात तीन नांदेड जिल्ह्यात दोन तर जालना जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

पूर्वी दररोज सकाळी पाच ते दुपारी चार या वेळेत आठ हजार दर्शन पास देण्याची सोय केली होती कालपासून दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत आणखी चार हजार दर्शन पास दिले जात आहेत तुळजापूर मंदिर समितीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री तुळजाभवानी डॉट ओआरजी या संकेतस्थळावरून दर्शन पास उपलब्ध करून दिले जात आहेत

श्रीमती करंदीकर यांनी पुरस्काराची पूर्ण रक्कम रा

संघ विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्रमंत्री श्री शेषाद्री डांगे यांच्याकडे सुपूर्द केली देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

रस्त्यांच्या बाजूचे पदपथ व्यवस्थित करणे वाहनतळांची व्यवस्था करणे रिक्षा चालकांना रिक्षा उभे करण्यासाठी जागा नेमणे रस्त्यातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे तसंच झाडांना आवश्यक कुंपण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश दिले

महापौर विक्रांत गोजमगुंडे आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते विकास कामांमध्ये आवश्यक सुधारणांबाबत देशमुख यांनी सूचना केल्या

यावेळी संबंधितांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार काम करण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

जसप्रित बुमराहनं एक तर रविचंद्रन अश्विननं दोन गडी बाद केले